दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ही परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष चार्लस मायकेल आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेन हे परीषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत या परिषदेमध्ये भारत आणि युरोपिय समुदाय यांच्यातील राजकीय सुरक्षा संबंध व्यापार गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे तसंच कोरोना संसर्गाची परिस्थितीबाबतही यावेळी चर्चा होणं अपेक्षित आहे भारत आणि युरोपीय समुदाय यांच्यातील परिषदेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय समुदायाचे भारतातील प्रतिनिधी राजदूत उगो अस्तुतो यांच्याशी आकाशवाणीनं संवाद साधला कोरोना नंतरच्या जगात भारताची महत्वाची भूमिका असेल असं ते यावेळी म्हणाले पुढील काळात भारत आणि युरोपीय समुदाय यांच्यात दृढ संबंध निर्माण होण्यासाठी अधिक सहकार्य वाढवण्यावर या परिषदेत भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं हॉगकॉगमध्ये दडपशाहीच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या चीनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लागू करणाऱ्या विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली हॉगकॉंगच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना जबाबदार धरण्याचा अधिकार या कायद्यामुळे अमेरिका सरकारला मिळाला असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं

कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या प्रयत्नांना भारतात वेग आला असून लसीचे मानवावरील प्रयोग सुरू झाले असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हणजेच आयसीएमआरनं सांगितलं आहे कोरोना विषाणूचा यकृत मूत्रपिंड हृद्य आणि रक्तवाहिन्या अशा अवयवांवर परिणाम होत असल्यानं उपचार करताना पुरेशी काळजी घेतली जात असल्याचं यावेळी सागण्यात आलं

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालायान ही माहिती दिली आहे

देशात कोविड ची लागण होण्याच प्रमाणही आता कमी होताना दिसत आहे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यानंतर हिमाचल प्रदेशात व्यापार आणि इतर आर्थिक व्यवहार सुरू होत आहेत यामुळं विविध राज्यांतील आपल्या गावी गेलेले कामगार परतत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं या कामगारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना काम करण्याची परवानगी दिली जात आहे जनतेमध्ये कोरोना संसर्गाबाबत अधिक जागृती करणं आवश्यक असल्याचं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं जनजागृती मोहिमेत मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखणं यावर भर द्यायला हवा असंही ते म्हणाले पश्चिम बंगाल सरकारने बाधित क्षेत्रातील टाळेबंदी येत्या रविवार पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या गुरुवार पासून तिथं हि टाळेबंदी लागू करण्यात आली आहे पश्चिम बंगाल सरकारने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न प्रभावीपणे हाताळली नाही अस निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयन नोंदवलं आहे महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांच्या स्थिती बाबत सीटू या संघटनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालायन हे निरीक्षण नोंदवलं आहे या राज्याने अन्य राज्यात गेलेल्या आपल्याच राज्यातील मजुरांना परत घेण्यास मज्जाव केला होता पुण्यात काल बहुतांश भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी पाहायला मिळाली शहराच्या मध्यवस्तीतील नेहमीच गजबजलेला भाग काल पूर्णपणे शांत होता ठिकठिकाणी बॅरिकेट्स तसंच पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत महत्त्वाच्या रस्त्यांवर तसंच शहरातील चौकाचौकात वाहनचालकांना थांबवून पोलीस पास आणि ओळखपत्र तपासून पाहत होते अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल सहा राज्यांच्या ग्रामविकास मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेत गरीब कल्याण रोजगार अभियानाचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात या अभियानाला सुरवात केली होती आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून काम करणं सोयीचं जावं यासाठी यंत्रणा उभारणार असल्याचं देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं सांगितलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त व्हिडीओ संबोधन करणार आहेत भारताने देशात सुरु केलेल्या स्कील इंडिया मिशनला आज पाच वर्ष पूर्ण झाली या निमित्त कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आज एक डिजिटल परिषदही आयोजित करण्यात आली आहे

त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जाणार चीनमधील दूरसंचार कंपनी हुवेईकडून कोणतीही फाइव्ह जी उपकरणं घेण्यास ब्रिटन सरकारनं आपल्या देशातील कंपन्यांना मनाई केली आहे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला यानुसार ब्रिटनमधील कंपन्यांना या वर्षाच्या अखेरीनंतर हुवेईकडून कोणतीही फाइव्ह जी उपकरणं खरेदी करता येणार नाहीत

नागाव मोरीगाव धुब्री बारपेटा आणि गोलपाडा हा जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर आहे याठिकाणी स्थानिक प्रशासन राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दलांनी बचाव कार्य सुरू केलं आहे